ऐक्या सविस्तर माहिती आमच्या प्रतींनिधिकडून

तीन महिन्याची बालिका ही ताज नगर अमरावती येथे पूर्वी मृत्यू झालेल्या व्यक्तीची नात आहे

यासाठी ग्गल फॉर्मचा वापर करून जनतेला घर बसल्या या उपक्रमात सहभागी करून घेण्यात येत आहे या उपक्रमात कोरोना या रोगाविषयी आपण कसे सतर्क रहावे त्यावर आधारित असलेली प्रश्नमंज्षा लोकांना सोडवावी लागते जेणेकरून ती सोडवत असताना आपल्याला प्रतिबंधात्मक उपाययोजना कशी करावी लागते याचे ज्ञान आपोआप प्राप्त होते प्रश्नमंज्ञषा पूर्ण सोडविल्यानंतर आपल्या नावाचे डिजिटल प्रमाणपत्र तयार होते ते डिजिटल प्रमाणपत्र सहभागी होणाऱ्या व्यक्तीच्या ई मेलवर संस्थेमार्फत पाठविले जाते

आज या डिजीटल जनजागृतीच्या उपक्रमाला नागरिकांकडुन व्यापक प्रतिसाद मिळत आहे उपराष्ट्रपती एम व्यंकैय्या नायडू यांनी मंत्रालयीन विभागांच्या संसदीय स्थायी समित्यांच्या नियमीत बैठका स्रु व्हाव्यात यासाठी संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या सचिवालयांनी केलेल्या तयारीचा आढावा घेतला अशा बैठका स्रु करण्याची शक्यता बैठका स्रु झाल्यातर त्यासाठीचे नियम याविषयी या वेळी चर्चा झाली या बैठका स्रु झाल्या तर बैठकीला येणाऱ्या सदस्यांची संख्या कमीत कमी असावी यावरही बैठकीत चर्चा झाली संसदीय व्यवहारमंत्री प्रल्हाद जोशी हे देखील या बैठकीला उपस्थित होते

परीक्षा केंद्रांची संख्या वाढवण्याचा निर्णय सुरक्षित अंतराचं पालन करण्याच्या दृष्टीनं घेतला आहे असं त्यांनी स्पष्ट केलं राष्ट्रपती उप राष्ट्रपती प्रधानमंत्री आणि गृहमंत्र्यांनी देशवासियांना ईदच्या श्भेच्छा दिल्या आहेत ईद हा प्रेम शांती बंध्त्व आणि सौहार्दाचा सण आहे असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे ईदम्ळे दया आणि परोपकाराची भावना वाढीला लागते असं उपराष्ट्रपती एम वंकैय्या नायडू यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे ईदच्या सणानिमीत्त आपल्यातली करूणा बंधुत्व आणि सलोख्याची भावना अधिक वृद्धिंगत व्हावी प्रत्येकाला उत्तम आरोग्य आणि समृद्धी लाभावी असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या श्भेच्छा संदेशात म्हटलं आहे तर ईदचा सण सर्वांच्या आय्ष्यात शांती आणि स्ख आणेल असं गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे दरम्यान राज्यभरात आज ईदचा सण उत्साहात पण साधेपणानं साजरा होत आहे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दी न करणं परस्परांपासून स्रक्षित अंतर राखणं याबाबत केलेल्या आवाहनाला म्स्लीम बांधवांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे बह्तेक ठिकाणी ईदची नमाज घरीच अदा केली जात आहे अंतराच्या नियमांचं पालन करावं असं आवाहनही राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींनीं केलं आहे कोरोनापासून बचावासाठी सर्वच धर्मीयांचे सण घरातच साजरे केले जात आहेत या जबाबदारीचं भान नागप्रसह विदर्भातील म्स्लीम बांधवांनीही जपलं म्स्लिम बांधवांनी कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमाचं आयोजन न करता ईद घरीच साजरी केली महाराष्ट्रात काम करायचं असेल तर उत्तरप्रदेशमधल्या मज्रांनी देखील इथल्या सरकारची परवानगी घ्यायला हवी असं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रम्ख राज ठाकरे यांनी म्हटलं आहे उत्तरप्रदेशच्या विस्थापित मज्रांना परत पाठवण्यापूर्वी संबंधित राज्यांनी उत्तरप्रदेश सरकारची परवानगी घेणं आवश्यक असल्याची भूमिका उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट केली होती या त्यांच्या या भूमिकेला राज ठाकरे यांनी उत्तर दिलं ही गोष्ट राज्य सरकारनं गांभीर्यानं घ्यायला हवी तसंच परराज्यातून येणाऱ्या मज्रांची स्थानिक पोलीस ठाण्यात नोंद व्हायला हवी असं त्यांनी म्हटलं आहे उत्तर प्रदेशचे म्ख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना धमकी देणारा द्रध्वनी केल्याच्या द्सऱ्या एका प्रकरणात महाराष्ट्राच्या ए टी एस म्हणजेच दहशतवाद विरोधी पथकानं नाशिकहन एकाला अटक केली आहे चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर ग्न्ह्याची कब्ली दिल्यानं त्याला अटक केल्याचं ए टी एस नं सांगितलं उत्तर प्रदेशच्या विशेष कृती दलानं दिलेल्या माहितीवरुन ए टी एसनं ही कारवाई करत आरोपीला कृती दलाच्या हवाली केलं आहे या आधी आदित्य नाथ यांना धमकी देणाऱ्याला मुंबईत चुनाभट्टी इथून अटक करण्यात आली होती

या ठिकाणी अत्यधिक उष्मा जाणवणणार असून वृदध आणि बालकांची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे हवामान विभागाने यवतमाळ वर्धा गोंदिया आणि अमरावती इथं ऑरेंज अलर्ट जारी केला आहे इथं लोकांनी सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत